काश्मीर खोरं पर्यटकांसाठी पुन्हा सुरु करत जम्मू काश्मीर प्रशासनानं शनिवारी या संबधी घोषणा केली होती मात्र ग्राहकाना डेरनेट सेवेसाठी आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे

जम्मू आणि काश्मीर प्रधान सचिव रोहीत कन्सल यांनी आज श्रीनगर क्रे ही माहिती दिली

दरम्यान मोबाईल सेवा पुन्हा सुरु केली जात असल्याच्या पार्धभूमीवर पोलीस आणि सुरक्षा दल या भागात तैनात करण्यात आले असून ते सावधगिरीचे उपाययोजना करत आहेत भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी आज राजनाथ सिंह मुंबईतल्या गोरेगाव इथं स्मृती इराणी पुणे इचलकरंजी आणि सांगलीत सभा घेणार आहेत तर उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रॅलींमध्ये सहभागी होणार आहेत कांग्रेसचे प्रवक्ते जयवीर शेरगील आणि माजी मंत्री आर

सिंग वार्ताहरांशी संवाद साधणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची औरंगाबाद मधल्या कन्नड आणि वैजापूर इथं सभा होणार आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांनी उस्मानाबाद इथं सभा घेतली आपण नवीन महाराष्ट्र घडवत आहोत असं सांगत त्यांनी शेतक यांसाठी शिवसेना नेहमीच काम करत राहील असं सांगितलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे आज पुणे आणि यवतमाळ इथं सभाग घेणार आहेत असं मनसेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर आज औरंगाबाद शहरात प्रचार सभा घेणार आहेत महाराष्ट्र आणि हरियाणातल्या विधानसभा निवडणूकीचा प्रचाराला वेग आला आहे हरियाणातल्या मतदानाला सात दिवस शिल्लक असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुढल्या काही दिवसात प्रचार करणार आहेत

आज ते फरिदाबाद जिल्ह्यातल्या वल्लभगड धिं प्रचारसभेला संबोधित करतील काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी हे देखील आज मेवत मधील मुह क्वे प्रचार सभा घेतील

या प्रकरणावर तोडगा शोधण्यासाठी सर्व पक्षकारांना या तारखेआधी आपला युक्तीवाद नोंदवावा लागणार आहे

विविध ऊर्जा कराराअंतर्गत कंत्राटी प्रतिबद्धतेचं भारत पालन करेल असं आधसन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुंतवणूकदारांना दिलं आहे नवी दिल्लीत आज केंद्रीय उत्पादन शुल्क महसूल लेखा परिक्षण संबंधी कार्यक्रमात त्या बोलत होत्या करारांचा भार कमी केला जाईल आणि गुंतवणूकदारांसाठी पोषक वातावरण निर्माण केलं जाईल असं त्यांनी सांगितलं

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे उंटाग्रामवर तीन कोटीहून अधिक फोलोअर्स असून जगातले सर्वाधिक फोलोअर्स असलेले नेते बनले आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यापेक्षा ते खुपच पुढे आहेत जम्मू काश्मीरमध्ये बारामुला जिल्ह्यात उरी सेक्टर इथं सीमारेषेजवळ पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात एक भारतीय सैनिक शहीद झाला पाकिस्ताननं आपल्या भूमीवरुन दहशतवादी कारवाया करणा या संघटनाचा बंदोबस्त करावा तसंच लष्करे तयबाचा म्होरक्या हफिज सईद याच्यासह जिर दहशतवाद्यांवर खटले दाखल करावेत असं अमेरिकेनं बजावलं आहे एफ ए टी एफ अर्थात आंतरराष्ट्रीय अर्थसहाय्य विषयक कृतीदल पाकिस्तानला काळ्या देशांच्या यादीत टाकण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचं हे वक्तव्य महत्त्वपूर्ण आहे दहशतवादी गटाना आर्थिक मदत केल्याप्रकरणी पाकिस्ताननं लष्कर ए तयबा आणि जमात उद दावाच्या चार वरिष्ठ सदस्याना अटक केली आहे पाकिस्तानच्या या निर्णयाचं अमेरिकेनंही स्वागत केलं असून ही कृती पाकिस्तानच्या भल्यासाठीच आहे असं म्हटलं आहे भारत आणि सियेरा लियोन यांनी सहा करारांवर स्वाक्ष या केल्या आहेत यामधे भात शेतीसाठी तीन कोटी अमेरिकी डॉलर्सच्या वाढीव कर्जाचा समावेश आहे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचं उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू आणि सियेरा लियोनचे राष्ट्रपती जूलियस माडा बियो यांनी काल सांगितलं कौशल्य भागीदारी सामाजिक आणि आर्थिक पायाभूत सुधारणा या पातळीवर सियेरा लियोनबरोबर भारत सहकार्य करेल असं नायडूंनी म्हटलं आहे मध्य प्रदेशातल्या होशंगाबाद जिल्ह्यात झालेल्या कार अपघातात राष्ट्रीय स्तरावर खेळणा या चार हॉकीपटुंचा मृत्यू झाला तर ित्र चार जण गंभीर जखमी झाले जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून त्यातल्या एकाची प्रकृती गंभीर आहे हे चारही खेळाडू ध्यानचंद चषक स्पर्धेत खेळण्यासाठी कारमधून ईटारसी ओून होशंगाबादकडे जात होते मध्यप्रदेशात आजपासून दहावा राष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवाला सुरुवात होत आहे

विमान डिनाचे पैस भरण्याबाबतच्या समस्येवर सरकारी तेल कंपन्यांबरोबर चर्चेड्वारे लवकरच तोडगा काढला जाईल असं एअर डिया या सरकारी विमान सेवा कंपनीने म्हटलं आहे सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारपर्यंत एअर डियाला महिन्याभराचं पैसे एकदम भरायला सांगितले असून तसं न झाल्यास सहा प्रमुख विमान तळावरचा ब्रिन पुरवठा थांबवण्याचा ब्राारा दिला आहे यासंदर्भात कुठल्याही आपतकालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या असून विमान सेवा सुरळीत सुरु राहील असं आश्वासन एअर डियाने आपल्या ग्राहकांना एका निवेदनाद्वारे दिलं आहे

वालिदपूर परिसरातल्या एका घरात आज सकाळी स्वयपाकाच्या गॅस सिलेंडचा स्फोट झाला हा स्फोट विका भयंकर होता त्यामुळे सपूर्ण घर कोसळलं जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु असून सहा जणांची प्रकृती गंभीर आहे नेदरलँडसचे राजे विलियम एलेक्झांडर आणि राणी मॅक्झीमा हे पाच दिवसांच्या भारत भेटीसाठी काल नवी दिल्लीत पोचले पदग्रहण केल्यानंतरची त्यांची ही पहिलीच भारतभेट आहे राष्ट्रपती कोविंद यांच्या आमंत्रणानुसार ते भारत भेटीवर आले असून या दौऱ्यात ते नवी दिल्ली मुंबई आणि केरळला भेट देतील तुर्कस्तानला हत्यार विक्री न करण्यासाठी युरोपीय महासंघावर आपण दबाव आणू असं प्रतिपादन डेलीचे प्रधानमंत्री जियूसेप कोते यांनी केलं आहे युरोपीय महासंघाच्या आज लक्जमबर्ग श्वे होणा या परराष्ट्र व्यवहार समितीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते

बहरु क्षें ही स्पर्धा असून हा भारताचा दुसरा विजय आहे भारतीय संघाचा पुढचा सामना जपानबरोबर होणार आहे